स्रक्षित राहा आणि कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा हात वारंवार स्वच्छ ध्वा आणि सुरक्षित अंतर राखा

कोविड बाबतची सद्यस्थिती आणि लसीकरण मोहिमेचा त्यांनी आढावा घेतला

परदेशातून लस आयात करण्यासाठी केंद्र शासनाने राष्ट्रीय धोरण तयार करावं म्युकरमायकोसीस आजारावरील इंजेक्शनचा महाराष्ट्रासाठी कोटा वाढवून मिळावा आणि या औषधावरील एमआरपी कमी करावी

राज्यात गेल्या काही दिवसांपासून नवबाधितांच्या संख्येत चढ उतार होत असली तरी चाचण्यांच्या तूलनेत बाधित आढळण्याच्या प्रमाणात मात्र घट होताना दिसत आहे

याआधी लागू केलेल्या निर्बंधांव्यतिरिक्त अजूनही काही निर्बंध लावण्यात आले आहेत यासंदर्भातील शासन आदेश काल जारी करण्यात आला

देशातील सध्याच्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे

विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांसाठीची सेट परीक्षा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेण्यात येते गेल्या वर्षी करोनाच्या प्रादुर्भाव आणि टाळेबंदीमुळे सेट परीक्षा पुढे ढकलावी लागली होती

या निर्णयाचा फेरविचार करावा असं केंद्राने या याचिकेत म्हटलं आहे

हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो या दिवशी आंब्यालाही विशेष महत्व असते

ऐकू या त्याबद्दलची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधींकडून स्क्रिप्ट आंब्याचा खरा हंगाम अक्षय तृतीयेपासूनच सुरु होत असतो मात्र यंदाच्या कोरोना टाळेबंदीसदृश्य निर्बंधांमुळं कोकणातील आंब्याला पुण्या मुंबईत हवी तशी बाजारपेठ उपलब्ध होऊ शकलेली नाही तरीही अनेक आंबा उत्पादक आणि प्रमुख विक्रेत्यांनी थेट ग्राहकांना आंबा वितरित करण्यासाठीची पुरवठा साखळी निर्माण केल्यानं आजच्या अक्षय्य तृतीयेला आंब्याला चांगली मागणी येत आहे यंदा अप्र या उत्पादनामुळं हाप्रसच्या तयार आंब्याचे दर थोडे चढेच असले तरी उत्सवप्रिय पुणेकर नागरिकांनी मात्र अक्षय्य तृतीयेच्या सणाला आपलं आंब्यावरील प्रेम दाखवून दिल आहे यंदा कोकणातील हापूस आंबा तूलनेत कमी असला तरी अस्सल खवैय्यांनी मात्र थोड्या महागड्या कोकणच्या आंब्यालाच पसंती दर्शवली आहे आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून विनायक सोमणी

ईद शुभेच्छा मुस्लीम धर्मीयांमध्ये पवित्र समजल्या जाणाऱ्या रमजान महिन्याची सांगता आज ईद उल फित्र अर्थात रमजान ईदने होत आहे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रमजान ईद निमित्त राज्यातील नागरिकांना शूभेच्छा दिल्या आहेत कोरोनाचं संकट अद्याप टळलेलं नाही त्यामुळे यावर्षी देखील रमजान ईदचा सण घरी राहून शासनाने दिलेल्या सूचनांच पालन करून साजरा करावा असं आवाहनही राज्यपालांनी केलं आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही जनतेला रमजान ईद निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत गडचिरोली गडचिरोली जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातल्या मोरचूल जंगलात काल सकाळी झालेल्या पोलीस चकमकीत दोन नक्षलवादी ठार झाले

यात राजा उर्फ रामसाय मडावी आणि रनिता उर्फ प्रनिता गावडे हे दोघे ठार झाले

पोलिसांनी घटनास्थळावरुन शस्त्रास्त्र आणि स्फोटकं ताब्यात घेतली पोलीस उपमहा निरीक्षक संदीप पाटील यांनी काळ पत्रकार परिषदेत हि माहिती दिली अ नगर खरीपपूर्व आढावा बैठक येत्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बियाणे आणि खत मिळण्यासाठी कोणतीही अडचण होणार नाही याची काळजी घेऊ असं आश्वासन राज्याचे ग्रामविकास कामगार मंत्री आणि अहमदनगर जिल्ह्याचे संपर्कमंत्री हसन म्श्रीफ यांनी दिलं आहे जिल्ह्याच्या खरीप हंगामपूर्व झालेल्या आढावा बैठकीत ते दुरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बोलत होते अहमदनगर जिल्ह्याचा कृषीचा जीडीपी राज्यात अव्वल असेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला

पारंपारिक शवदहनाशी निगडीत असलेल्या श्रद्धा परंपरा आणि भावना कायम ठेवत ही शवदाहिनी विकसित करण्यात आली आहे जाणून घेऊया या शवदाहिनीच्या आणखी वैशिष्ट्ये

याच संस्थेतील एक प्राध्यापक डॉक्टर हरपाल सिंग यांनी पर्यावरण पूरक शवदाहिनी विकसित केली आहे यासाठी वापरण्यात आलेलं तंत्रज्ञान अगदी नवीन असून त्यात लाकडाचा वापर करण्यात आला असला तरीही ती ध्ररविरहित आहे यामध्ये वातीच्या स्टोव्हचे तंत्रज्ञान वापरण्यात आलं आहे

त्यामुळे अंत्येषीसाठी होणारी जागेची अडचण टाळता येईल एरवी शव दहनासाठी वापरल्या जाणाऱ्या लाकडाच्या तुलनेत यात लाकडाचा वापर निम्मा होतो त्यामुळे आताच्या काळात अंत्यविधीचा खर्च न परवडणार्यांनाही आपल्या आप्तेष्टांच्या अंत्यविधीसाठी योग्य आणि सन्मान्य पर्याय उपलब्ध होऊ शकतो

यामध्ये पूणे मुंबई डेक्कन क्वीन गाडीचा समावेश आहे

या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे

ब्रह्मप्री नागभीड रस्त्यावर वाहनासमोर अचानक रानडुक्कर आल्यामुळे वाहन उलटून हा अपघात घडला पालघर आग पालघर जिल्ह्यातल्या बोईसर तारापूर एम आय डी सी तल्या एका कंपनी शेजारी असलेल्या रबरी पाईपांना काल आग लागली आगीत एका टँकर सह काही गाड्या जाळून खाक झाल्या आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही निधन मंडगीकर नांदेड जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि सामाजिक कार्यकर्ते संभाजीराव मंडगीकर यांचं काल सकाळी वृध्दापकाळानं निधन झालं

त्यांनी केलेल्या समाज प्रबोधनात्मक कार्याबदल त्यांना शासनाने डॉ बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होत

या वादळी परिस्थितीमुळे अरबी समुद्र खवळला असून मचिछमारांनी किनाऱ्यावर परत यावं आणि वादळ ओसरेपर्यंत पून्हा समुद्रावर जाऊ नये असं आवाहन करण्यात आलं आहे

यंदाच्या वर्षातल्या भारतिय किनाऱ्यालगतच्या या पहिल्या चक्रीवादळाचं टाक्टी असं नामकरण करण्यात येईल टाक्टी हे ब्रह्मदेशातल्या सरड्याच्या एका जातीचं नाव आहे